जम्मू कश्मीरमधे दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या जवानाची सुटका आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपा संसदीय पक्षाची बैठक संपन्न

पाकिस्तानने त्यांच्या भूभागातून निमंत्रित होणा या दहशतवादी कारवायांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी भारतानं केली आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज नवी दिल्ली कुं वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तानात बालाकोट कुं जैश ए मुहम्मदचा तळ भारतीय हवाई दलानं यशस्वीरीत्या उद्ध्वस्त केला असून पाकिस्तान मात्र हे सत्य नाकारत आहे भारताचा हल्ला अपयशी ठरला असल्याचा दावा पाकिस्तान कोणत्या पुराव्यांआधारे करत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला

पाकिस्तानकडे जर त्यांच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ चित्रिकरण असेल तर त्यांनी ते जगासमोर आणावं असं रवीशकुमार म्हणाले कर्जबुडव्या नीरव मोदीला हस्तांतरित करण्याची विनंती सरकारन ग्लडकडे केली असून त्याला भारतात आणण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न चालू आहेत असं ते म्हणाले पाकिस्ताननं जर आपल्या भूमीवरून कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटनांना चाप लावला नाही तर पाकिस्तान आंतराष्ट्रीय स्तरावर एकटा पडत राहील असं अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाचे भारतीय वंशाचे खासदार एमी बेरा यांनी म्हटलं आहे अमेरिकी संसदेच्या अन्वेषण संबंधित परराष्ट्र व्यवहार संबंधित उपसमितीचे बेरा अध्यक्ष आहेत पाकिस्तान स्थित जेश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझरला आंतराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक राष्ट्रांमध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चीननं आपला नकाराधिकार नोंदवू नये असं त्यांनी सांगितलं दहशतवादी संघटना आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर निर्णायक कारवाई करण्याचं आवाहन भारतानं आंतराष्ट्रीय समुदायाला पुन्हा एकदा केलं आहे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी काल सॅन जोस शें कोस्टारिकाचे राष्ट्रपती कार्लोस अल्वारादो कुसाडा यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा केली पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात कारवाईची गरज असल्याचं या चर्घेदरम्यान नायडू यांनी यांनी सांगितलं कुसाडा यांच्यासोबत दहशतवादाच्या समस्येवर व्यापक चर्चा करून दहशतवादाविरोधात त्यांनी एकजूट व्यक्त केल्याचं नायडू यांनी या चर्चेनंतर सांगितलं भारत आणि कोस्टारिका दरम्यान जैव तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा औषध अंतराळ या क्षेत्रांसह शैक्षणिक आदानप्रदान आणि जैव पर्यटना सारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली उभय देशांदरम्यान जैव तंत्रज्ञान आणि राजनैतिक सुविधा या क्षेत्रातले दोन करार झाले त्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांना युनिव्हर्सिटी फॉर पीस कडून डॉक्टर्स ऑफ लेटर्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं हा सन्मान मिळवणारे नायडू हे पहिले भारतीय आहेत देशभरात काश्मिरी युवकांवरच्या हल्ल्यांसाठी जबाबदार व्यक्तींवर त्या त्या राज्य सरकारांनी कारवाई करावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

लखनऊ धिं दोन काश्मिरी व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्र्यांनी यावेळी निषेध केला या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारनं त्वरीत कारवाई केल्याबद्दल मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली मोदी यांनी काल गाझियाबाद बेंही सभा घेतली यावेळी त्यांनी भारतानं बालाकोट बेल्या जैश ए मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांवर टीका केली भारतानं हवाई हल्ले केल्याची माहिती पहिल्यांदा पाकिस्तानंच ट्विटरवरून जाहीर केली तरीही काही जणांना या कारवाईचे पुरावे हवे आहेत असं मोदी म्हणाले भारताच्या हवाई हल्ल्यांवर शंका उपस्थित करणाऱ्यांनी पाकिस्तानला लाभ होईल अशी वक्तव्य करणं थांबवावं असं आवाहन मोदी यांनी केलं

जम्मू काश्मीरमध्ये अज्ञात दहशवाद्यांनी अपहरण केलेल्या जवानाची सुटका झाली असून हा जवान सुरक्षितपणे घरी पोहोचला आहे काल रात्री बडगाम जिल्ह्यातल्या काजीपुरा चांदुरा परिसरातून जम्मू काश्मीर लाईट केन्ट्रीचे जवान मोहम्मद यासिनचं अपहरण झालं होतं यासीन सुट्टीवर असल्यामुळे ते घरीच होते यासीन यांच्या सुटकेपूर्वी त्यांना मारहाण करण्यात आली आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं नवी दिल्लीत काल झालेल्या भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि संसदीय समितीचे अन्य सदस्य या बैठकीला उपस्थित होते या बैठकीसंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही मात्र या बैठकीत आगामी निवडणुकीची तयारी आणि रणनीतीवर चर्चा झाल्याचं समजतं

भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा धिल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संशोधन संस्थेला भेट देणार आहेत तिथे होणाऱ्या कार्यक्रमात ते विविध विकास कामांचा शुभारंभ करतील पुरातत्व संशोधन संस्थेच्या धिरतीचं उद्घाटन आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण मोदी यांच्या हस्ते होणार आहे नॉयडा सिटी सेंटर आणि नॉयडा जिक्ट्रॉनिक सिटी या दिल्ली मेट्रोवरच्या स्थानकांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल त्यानंतर ते उत्तरप्रदेशातल्या खुर्जा खेल्या आणि बिहारमधल्या बक्सर खेल्या औष्णिक वीज प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत खुर्जा श्रुला प्रकल्प तेराशे वीस मेगावॅट क्षमतेचा असून दोन्ही प्रकल्पांमध्ये उत्सर्जन नियंत्रणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीतून व्हिडीओ लिंकद्वारे आठ पदरी द्वारका द्रुतगती महामार्ग आणि दिल्ली मुंबई दुतगती महामार्गाची पायाभरणी केली यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जयपूर रिंग रोडचं उदघाटन केलं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही यावेळी उपस्थित होते एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणी वर्णन गोन्साल्विस यांनी आपल्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारनं नऊ एप्रिल पर्यंत उत्तर द्यावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले सरकारी पक्षाने याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून घेण्याच्या निर्धारित प्रक्रियेचं पालन केलेलं नाही त्यामुळे आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर आहे असं गोन्साल्विस यांनी याचिकेत म्हटलं आहे दिल्लीतल्या उत्तमनगर मतदारसंघाचे आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालियन यांना काल प्राप्तिकर विभागानं चौकशीसाठी ताब्यात घेतलं बालियन यांचा भागीदार असलेल्या निकटवर्तीयाकडे तपासादरम्यान दोन कोटी रुपयांहून अधिक रोकड मिळाली होती भारत आणि जपान दरम्यान काल नवी दिल्लीत अंतराळ क्षेत्रासंदर्भात विचारविनिमय झाला उभय देशांची संबंधित मंत्रालयं आणि दोन्ही देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी अंतराळ क्षेत्रातल्या माहितीचं आदानप्रदान करून चर्चा केली देशातल्या सगळ्या वकिलांसाठी विमा सुरक्षा योजना तयार करून ती लागू करण्याच्या दृष्टीनं सूचना देण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे कायदे व्यवहारविषयक सचिवांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे

तीन सामन्याची ही मालिका भारतानं याआधी गमावली आहे